या भेटीदरम्यान दोन्ही नेते भारताच्या मदतीनं श्रीलंकेतल्या जाफनामध्ये राबवण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत तसंच ग्रहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हे देखील विक्रमसिंघे यांची भेट घेणार आहेत

हवामान विभागाच्या प्रमुख सथी देवी यांनी काल नवी दिल्लीत याबाबतची माहिती दिली

मात्र त्यानंतरही देशाच्या काही भागात मान्सून सक्रीय राहातो असं सथी देवी यांनी सांगितलं

यंदा बिहार पश्चिम बंगाल आणि इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वात कमी राहील्याचं त्यांनी म्हटलं आहे

मुंबई पोर्ट ट्रस्ट माझगाव याठिकाणी हा कार्यक्रम होईल यावेळी जवाहर द्वीप इथं एका विकास प्रकल्पाचं भूमीपूजन नवीन बंकरिंग टर्मिनलचं उद्घाटन आणि ड्राय डॉकचं कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरण आदी कार्यक्रमही होणार आहेत

या प्रकरणी सौदीचे राज्क्मार मोहम्मद बिन सलमान यांनी हेरगिरी विभागाचे उपप्रमुख अहमद अल अस्सिरी आणि न्यायालयाचे माध्यम सल्लागार सऊद अल कहतानी यांना पदावरून हटवलं आहे तुर्कस्थानची राजधानी असलेल्या इस्तंबूलमधल्या सौदी द्रतावासात वॉशिंग्टन पोस्टचे प्रतिनिधी खोशोज्जी यांची हत्या झाल्याचं सौदी अरेबियाच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे

कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकारनं राष्ट्रीय क्रषी सहकारी पणन महासंघ नाफेडला कांद्याच्या प्रवठ्यात वाढ करण्यास सांगितलं आहे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव अविनाश के श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत कांद्याचे दर आणि उपलब्धता याबाबतचा आढावा घेण्यात आला

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्यानं अडीच हजार रुपयांचा टप्पा गाठला होता चढ्या भावामुळे बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं हे भाव घसरल्याचं समितीच्या सूत्रांनी सांगितलं

नांदेड जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास यशस्वी मुकाबला करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यानंतर डवले यांनी मुखेड तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी केली

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला आज हंगेरीत बुडापेस्ट इथं सुरुवात होत आहे

आशियाई स्पर्धेतली सुवर्णपदकांची मानकरी विनेश फोगट दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही मात्र ऋतु फोगट साक्षी मलिक संदीप तोमर मौसम खत्री या स्पर्धेत खेळणार आहेत